या अखेरच्या टप्प्यातही सर्वत्र तिरंगी किंवा बहरंगी लढती रंगतील असं चित्र आहे

या मतदारसंघात काँग्रेसच्या प्रिया दत भाजपाच्या पूनम महाजन आणि सपाचे फरहान आझमी यांच्यात म्ख्य लढत होत आहे

ध्ळे लोकसभा मतदारसंघात एकूण आठ उमेदवार रिंगणात आहेत ध्ळे मतदारसंघात भाजपाचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी त्यांच्या लोकसंग्राम पक्षातर्फे उमेदवारी कायम ठेवल्याम्ळे इथं भाजपाचे डॉक्टर स्भाष भामरे काँग्रेसचे क्णाल पाटील बसपाचे संजय अपरांती अशी बहरंगी लढत होणार आहे

ठाण्यात शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे आणि राष्ट्रवादीचे आनंद परांजपे यांच्यात मुख्य लढत होणार आहे

याठिकाणी शिवसेनेचे विद्यमान खासदार डॉ श्रीकांत शिंदे आणि राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील अशी द्रंगी लढत होणार आहे तर भिवंडीमध्ये काँग्रेसचे बंडखोर विश्वनाथ पाटील आणि शिवसेनेचे बंडखोर बाळया मामा उर्फ स्रेश म्हात्रे यांच्यासह तिघांनी माघार घेतली त्याम्ळे भाजपचे विद्यमान खासदार कपिल पाटील आणि काँग्रेसचे सुरेश टावरे अशी दरंगी लढत याठिकाणी पहायला मिळणार आहे

लोकसभा निवडण्कीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या अखेरच्या मुदतीनंतर नाशिक मतदारसंघातून पाच जणांनी माधार घेतली आहे

नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भ्जबळ शिवसेनेचे हेमंत गोडसे माणिकराव कोकाटे पावन पवार यांच्यात प्रमुख लढत होणार आहे

दिंडोरीतली प्रमुख लढत यूतीच्या भारती पवार आघाडीचे धनराज महाले माकपचे जे

गावित यांच्यात होईल अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी शिर्डी लोकसभा मतदार संघातून माजी खासदार आणि भाजपचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज कायम ठेवून बंडखोरी केली आहे या बंडखोरी मुळे शिर्डी लोकसभेचे शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे आणि अहमदनगर लोकसभेचे उमेदवार डॉ सूजय विखे या दोन्ही उमेदवारांना डोकेद्खी होणार आहे

सुजयला उमेदवारी देताना वाकचौरे यांना थांबविण्याचे काम विखेंकडे सोपविण्यात आलं होतं मात्र वाकचौरे यांनी बंडखोरी केल्यानं अहमदनगर मध्ये शिवसेना कार्यकर्त्यांची नाराजी ओढवणार असं मत जिल्ह्यातल्या राजकीय निरीक्षकांनी मांडलं आहे भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी देशाला भ्रष्टाचारमुक्त आणि मजबूत सरकार देईल अशी ग्वाही भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे ते आज अहमदनगर इथं महायतीचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत बोलत होते यावेळी त्यांनी एनडीए सरकारनं कृषी उदयोग आणि सेवा क्षेत्रात राबवलेल्या विविध विकास योजनांची तपशीलवार माहिती दिली किसान सन्मान योजना अधिक फायदेशीर बनवली जाईल आणि जलसंकट सोडवण्याला प्राधान्य दिलं जाईल असंही ते म्हणाले यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आधीचं काँग्रेसचं सरकार कमजोर सरकार होतं दहा वर्षांतल्या काँग्रेस सरकारच्या काळात आपण फक्त घोटाळे आणि निर्णय न घेणं पाहिलं आहे आमचं सरकार मजबूत आणि निर्णय घेणारं सरकार आहे असं ते म्हणाले यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांचंही भाषण झालं निवडणूक रोख्यांच्या पावत्या आणि देणगीदारांचे तपशील बंद लिफाफ्यात निवडणूक आयोगाकडे सादर करावेत असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सर्व राजकीय पक्षांना दिले आहेत

देणगीदारांकडून मिळालेल्या रकमांचे तसंच त्यांच्या बँक खात्यांचे तपशील दयायचे निर्देशही न्यायालयानं आपल्या हंगामी आदेशात दिले आहेत निवडणूक रोख्यांच्या वैधतेला आव्हान देणाऱ्या एका स्वयंसेवी संस्थेच्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती रंजन गोगोई न्यायमूर्ती दीपक गुप्ता आणि न्यायमूर्ती संजीव खन्ना यांच्या पीठानं आज हा आदेश दिला

हिंगोली जिल्ह्यातील आखाडा बाळाप्र इथं शिवसेना भाजप य्तीचे उमेदवार हेमंत पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेत ते आज बोलत होते भाजप सरकारनं गेल्या पाच वर्षात देशाला स्वाभिमान मिळवून दिला गरिबीवर मात करणाऱ्या अनेक योजना प्रत्यक्षरीत्या राबविल्या असं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं सरकार हे गरिबांचं सरकार आहे गरिबांना घरं ग्राम बँकेत जनधनची खाती शेतकऱ्यांना दरवर्षी पीक विमा योजना किसान सन्मान योजना अशा अनेक योजनांची माहिती देऊन केंद्रात हे सरकार प्न्हा आणायला भाजपा शिवसेना य्तीला विजयी करा असं आवाहन राज्याच्या ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी आज उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कळंब इथं केलं भाजपा शिवसेना य्तीचे उमेदवार ओमराजे निंबाळक यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत त्यांनी हे आवाहन केलं राज्य सरकारनं मराठा आरक्षण दिलं तसंच आर्थिक मागासांना दहा टक्के आरक्षण दिलं असंही त्यानी सांगितलं

शेतकरी आत्महत्या थांबवू शकले नाहीत रोजगाराचे प्रश्न सोडवू शकले नाहीत तरून शेतकरी व्यापारी या सरकारवर नाराज आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत केली राज्यातला भीषण दृष्काळ सरकारनं गांभीर्यानं घेतला नसल्याची खरमरीत टीका काँग्रेसचे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज उस्मानाबाद इथं पत्रकार परिषदेत केली देशाला सक्षम नेतृत्व शेतकऱ्यांना सन्मान देशाची आर्थिक व्यवस्था सक्षम करण्यासाठी प्न्हा एकदा नरेंद्र मोदी यांना प्रधानमंत्री करण्यासाठी भाजपा शिवसेना य्तीच्या उमेदवारांना निवडून दया असं आवाहन केंद्रीय उद्योग आणि विमान वाहतूक मंत्री स्रेश प्रभू यांनी केलं य़तीचे उमेदवार डॉ

सोलापूरमध्ये आज भव्य सायकल रक्षी काढ़न आणि सात हजार नागरिकांची मानवी साखळी यांच्या माध्यमातून जिल्हा मतदार जनजागृती समितीनं मतदानाबाबात जागर केला सायकल रक्षीत एक हजार विदयार्थी अधिकारी नागरिक आणि मतदार सहभागी झाले होते इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर हा कार्यक्रम पार पडला सायकल रक्षीचं उदघाटन जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी हिरवा झेंडा दाखवून केलं

येत्या दोन दिवसात राज्यातलं हवामान म्ख्यतः कोरडं राहील दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडयासह विदर्भातल्या तुरळक ठिकाणी जोरदार वा याची तसंच पावसाची शक्यता आहे विदर्भातल्या त्रळक ठिकाणी उष्णतेच्या लाटेची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे